आता केवळ दोन दिवस मतदानासाठी राहिले आहेत पश्चिम बंगालमधल्या नऊ मतदार संघातल्या निवडण्कीचा प्रचार आज रात्री दहाला समाप्त होईल भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यानच्या हिंसाचाराम्ळे हा निर्णय आयोगानं घेतला आहे

भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज पश्चिम बंगालच्या मथुरापूर इथं सभा झाली पश्चिम बंगालमधल्या हिंसाचाराला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली याआधी त्यांच्या सभा उत्तर प्रदेशात मिर्झापूर चंडौली आणि माऊ इथं झाल्या या सभातून बोलताना भ्रष्टाचारम्क्त सरकार स्थापन करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं भाजपाचं दहशतवादाविरुद्धचं धोरण स्पष्ट असून जवानांच्या स्रक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही मोदी यांनी सांगितलं उतर प्रदेशातल्या महाराजगंज इथं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची सभा झाली बिहारमधल्या पटना इथं काँग्रेस अध्यक्ष राह्ल गांधी यांची सभा झाली त्यावेळी शेतक यांना कर्जमाफी न्याय योजनेची अंमलबजावणीचं आश्वासन गांधी यांनी दिलं

नथ्राम गोडसे देशभक्त असल्याचं वादग्रस्त विधान करणा या प्रजा ठाकूर यांना जनतेची माफी मागण्याचे निर्देश भाजपानं दिले आहेत प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानाशी पक्ष सहमत नसल्याचं भाजपा प्रवक्ते जी व्ही एल नरसिंह राव यांनी आज दिल्लीत माध्यम प्रतिनिंधीशी बोलताना स्पष्ट केलं मध्यप्रदेशातल्या भोपाळ मतदारसंघातून भाजपा उमेदवार असलेल्या प्रज्ञा ठाकूर यांच्याकडून या विधानाबाबत पक्षानं स्पष्टीकरणही मागीतलं आहे नथ्राम गोडसे यांच्या संदर्भातल्या वक्तव्याप्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे

पश्चिम बंगालमधे निवडणूक प्रचाराचा कालावधी कमी करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय अनैतिक आणि घटनाबाहय आहे असं पश्चिम बंगालच्या म्ख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्ख्तार अब्बास नक्वी विजय गोयल यांचा भाजपाच्या शिष्टमंडळात समावेश होता

काँग्रेसचे अभिषेक मन् सिंघवी राजीव श्क्ला तेलग् देसमचे के

पश्चिम बंगाल मधला निवडणूक प्रचार लवकर संपवण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्यावर आणि निःपक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केले आहेत

भाजपा सरकारच्या अपयशावर पांघरुण घालण्यासाठी आणि जनतेचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठीच्या कारस्थानाचा भाग म्हणून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केलं जात आहे अशी टीका बहजन समाजपार्टीच्या नेत्या मायावती यांनी केली आहे त्या आज लखनौ इथं बातमीदारांशी बोलत होत्या

जम्मू कश्मिरमधे प्लवामा जिल्ह्यात आज सकाळी स्रक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले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 त्यात सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला तर एका नागरिकाचा मृत्यू झाला दोन जवानांसह एकूण तीन जण जखमी झाले ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोघे स्थानिक रहिवासी होते तर तिसरा पाकिस्तानी नागरिक होता असं जम्म् काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी आकाशवाणीच्या बातमीदाराला सांगितलं

सोनोवाल यांनी त्यांना परिस्थितीची माहिती दिली राजनाथ सिंह यांनी स्फोटातल्या जखमींची विचारपूस केली काल रात्री झालेल्या बॉम्ब स्फोटात बारा जण जखमी झाले आहेत पोलिस आणि इतर संस्थांकडून या घटनेचा तपास स्रु आहे

सीबीआयचे प्रवक्ते नितीन वाकणकर यांनी आज दिल्लीत ही माहिती दिली याप्रकरणासंदर्भात मिशेल हर्षमल यांनी अलिकडेच केलेल्या ख्लाशानंतर सीबीआयनं प्ढे तपास करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली होती

लोकपाल विषयक संकेतस्थळाचं आज उद्घाटन झालं

अण्ऊर्जा अत्यंत स्रक्षित आणि शाश्वत आहे असं उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे देशातली उर्जेची वाढती मागणी पूर्ण करणारा हा एकमेव उर्जास्त्रोत आहे असं त्यांनी सांगितलं

अमेरिकेमधल्या संगणक कंपन्यांनी दळण वळणासाठी परदेशी कंपन्यांचा वापर करु नये या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला प्रत्य्तर दिलं जाईल असा इशारा चीननं दिला आहे चीनी उद्योगांच्या हक्क आणि स्वारस्याकरता योग्य पावलं उचलेल असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे

सौदी अरेबियाच्या दोन तसंच नॉर्वे आणि संयुक्त अरब अमिरातीच्या प्रत्येकी एका जहाजावर अमिरातीच्या सागरी हद्दीत रविवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणात संय्क्त राष्ट्रांनी लक्ष घालावं अशी मागणी या तिन्ही देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला काल पाठवलेल्या संयुक्त पत्रात केली आहे